हे विधेयक कुठल्या समुदायाच्या किंवा धर्माच्या विरुद्ध नाही तर मुस्लीम महिलांना न्याय देण्यासाठी आहे असं कायदा आणि न्याय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी हे विधेयक मांडताना सांगितलं याबाबतच्या संवैधानिक बाबींचा सविस्तर अभ्यास करण्याची गरज असल्याच कॉप्रेस नेते मल्लिकार्जन खसो यांनी सांगितलं विधेयकात सुचवण्यात आलेल्या सुधारणांवरील मतदानावर बहिष्कार घालत कॉंग्रेससह काही विरोधी पक्षांनी मतदानाप्र्वीच सभात्याग केला राज्यसभेत दिवसभराचं कामकाज कालही कावेरी पाणीवाटप प्रश्नावरून झालेल्या गदारोळामुळे स्थगित करावं लागलं

काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीत आणि प्रकरणपरत्वे उचित निवृत्तीवेतन योजनेत जमा करण्यात येईल तर निवृत्तीवेतनधारकांना रोखीने दिली जाईल मुंबई मेट्रोच्या कासारवडवली ते गायमुख या प्रकल्पाची अंमलबजावणी करायलाही बैठकीत मंजुरी देण्यात आली शंकररावजी चव्हाण विष्णुप्री प्रकल्पामध्ये समाविष्ट असणाऱ्या नांदेड शहरानजीकच्या किवळा साठवण तलावाचं काम जलसंपदा विभागामार्फत करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या या बैठकीत मान्यता देण्यात आली

या गटानं देशात बॉम्बस्फोट घडवण्याची पूर्ण तयारी केली होती असं एन आय ए चे महानिरीक्षक अशोक मित्तल यांनी सांगितलं

सर्वांगिण विकासात आघाडी घेतलेल्या पहिल्या तीन जिल्ह्यात महाराष्ट्रातला एकही जिल्हा नाही

तंबाख पुढच्या वर्षी होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्व मतदान केंद्रांवर तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाच्या वापरावर बंदी घालण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे तंबाखुविरोधी जनजागृती आणि परिसर स्वच्छतेच्या द्रष्टीनं हा निर्णय घेण्यात आल्याचं आयोगाकडून सांगण्यात आलं

लोहा तालुक्यात वडेप्री इथे राहणारे या योजनेचे लाभार्थी लक्ष्मण गंगाराम बोडके यांनी आपला अनुभव व्यक्त केला आहे

दुर्दैवानं जुलै ऑगस्ट मध्ये पावसानं दिड महिन्याचा खंड दिला होता त्यामुळे पीक वाळून गेली उत्पादनात मोठी घट झाली होती विद्यमान शासनानं प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेकन्यांना नुकसान भरपाई पोटी हेक्टरी चोविस हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला त्यानुसा माझ्या एक हेक्टर सोयाबीन पीकाच्या नुकसान भरपाई पोटी चोविस हजार रुपये मिळाले

राज्यपाल चे विद्यासागर राव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राजशिष्टाचार मंत्री प्रा

केंद्रीय वित्त मंत्रालयाकडून सुमारे पाचशे कोटी रुपये त्यासाठी रेल्वेला देण्यात आले आहेत

त्यामुळं या स्थानकांवर सी सी टी व्ही बसविण्याचं काम युद्धपातळीवर हाती घेतलं जाणार असल्याचं ही रेल्वेच्या सूत्रांनी सांगितलं त्यामुळं पुणे लोणावळा मार्गावरील रेल्वेप्रवास या पुढील काळात अधिक सुरक्षित होण्यास मदत होणार आहे आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी तकाराम मंडे कडक शिस्त आणि धडाकेबाज निर्णयांसाठी ओळखले जाणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची महिनाभरातच बदली करण्यात आली आहे एङ्स नियंत्रण मंडळात प्रकल्प संचालकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे काल चार सनदी अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या पुणे महानगरपालिकेच्या उपायुक्त शीतल उगले यांची नागपूर क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी नेमणुक करण्यात आली असून शिर्डी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल पुण्यात उगले यांची जागा घेतील निवृत्ती वेतन आयुक्तपदी बालाजी मंजुळे यांची नेमणुक करण्यात आली आहे

या कार्यक्रमातर्गत साताऱ्यातील पत्रकारांसाठी काल जिल्हाधिकारी कार्यालयात या मशीनचं प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आलं

अग्निशमन दल आणि मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने त्वरित उपाययोजना करत सहा जणांची सुटका केली मात्र पाच जणांचा मृत्यू झाला